दलाचा इशारा काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसी शिंदीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आज सुरू होणार महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा हजार कोटी रुपयांचा आकस्मिकता निधी उपलब्ध करून द्यायला राज्यमंत्रिमंडळाची मान्यता आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु आदित्य कुंडू आणि हरदीपनं प क्रिावली कांस्य पदकं येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे ते काल नवी दिल्ली इथं यासंदर्भात औद्योगिक संस्थांशी चर्चा केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते

ग्राहकांचे हक्क अनुचित व्यापारव्यवहार दिशाभूल करणा या जाहिराती इत्यादींशी संबंधित प्रश्नांचा निप ौश करणं तसंच बनाव किंवा भेसळीचे पदार्थ उत्पादनं विकणा यांना दंड करणं हे या प्राधिकरणाचं काम असेल त्यासाठीचे नियम येत्या एक ते दीड महिन्यात निश्चित केले जातील असं पासवान यांनी सांगितलं दहशतवाद्यांना होणा या वित्त पुरवठ्याबाबत पाकिस्ताननं आपल्या बांधिलकीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कारवाई येत्या जूनपर्यंत करावी असा कडक इशारा आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे या कृतीदलातल्या तुर्कस्तान वगळता इतर सर्व सदस्यांनी पाकिस्तानला सक्त ताकीद केली आहे पाकिस्तानची सदैव पाठराखण करणा या चीन आणि सौदी अरेबियानंही यावेळी भारत अमेरिका आणि युरोपीय देशांशी हातमिळवणी केली आहे दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अपयश आल्याबद्दल पाकिस्तानला करड्या यादीतच कायम ठेवावं अशी शिफारस कृती दलाच्या उपगानं केली आहे काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसी प्रीपी तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे इंदूरजवळ ओकारेश्वर उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या रेल्वे सेवेद्वारे जोडले जाणार आहे पहिली काशी महाकाल ट्रेन आज दुपारी वाराणसीहून सुर्जि आणि उद्या दुपारी इंदूरला पोहोपेल

या गाडीमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा देण्यावरोबरच यामध्ये ओकारेबरच ्वि पॅकेज असल्याची माहिती आयआरसी सीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अब्बिनी श्रीवास्तव यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी या गाडीला झेंडा दाखवला होता

परराष्ट्र सचीव हर्षवर्धन श्रृंगला यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली अहमदाबाद आग्रा आणि दिल्ली असा ट्रम्प यांचा दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तु बिडा निर्माण झाला आहे त्यामुळे कोरोना विषाणूंवर देशांतर्गत औषध निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यां आणि वरिष्ठ सरकारी अधिका यांबरोबर नीती आयोगानं काल चर्चा केली नीती आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात घोषणा केल्यानंतर ही बैठक झाली औषध निर्माण संदर्भात विविध पैलूंवर चर्चा झाली जेणेकरून चीनच्या औषधांवर अवलंबून राहता येणार नाही जम्मू कश्मीरच्या जनतेला वेळेवर सर्व सुविधा मिळतील अशी ग्वाही जम्मू कश्मीरच्या तीन वरिष्ठ प्रशासकीय सचिवांनी दिली

रस्ता सुरक्षा आणि वाहतूकविषयक ज्ञान यावर आधारित एक धडा शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा आणि वाहतूक व्यवस्थापनामध्ये राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय समाज सेवेच्या प्रशिक्षित छात्रांना सहभागी करावं अशी सूचना जम्मू आणि काश्मिरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांनी केली आहे ते काल जम्मू इथं जम्मू कश्मीरच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन पोलिसांच्या रस्ता सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या रोजगार निर्मिती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जम्मू कश्मीरचे वाणिज्य आणि उद्योग विभागाचे प्रधान सचीव एम

ते काल जम्मू इथं प्रकल्प तपासणी समितीच्या बैठकीत बोलत होते विशेषतः दुर्बल घ किंसाठीच्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं

महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुकी योजनेच्या अंमलबजावणीसाठी दहा हजार कोटी रुपयांचा आकस्मिकता निधी उपलब्ध करून द्यायला राज्यमंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

दृष्टीदोष असलेल्या मुलांना निहित पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोचवला जाईल निरा उजवा आणि डाव्या कालव्यातील पाण्याचं समन्यायी वा पे करण्याचा निर्णयही राज्यमंत्रिमंडळानं आज घेतला नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गात काल कांस्य पदकं जिंकली भारतानं आतापर्यंत पाच पदकं जिंकली आहेत

स्पेन मास्की बँडमिंके स्पर्धेत भारताच्या परुपल्ली कश्यपला सामना मधेच सोडून द्यावा लागल्यानं तो या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला

मात्र दुसरा गेम त्यानं गमावला

त्याआधी सायना नेहवालनं दुसरी फेरी गाठली

बर्लिन चित्रपा महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्दा उ काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं

नव्या कोरोना विषाणूच्या मानवी पेशीवर संक्रमित होऊन परिणाम करणा या भागाचा पहिला त्रिमितीय ए मिक स्केल मॅप तयार केला असल्याची घोषणा अमेरिकी शास्त्रज्ञांनी केली आहे या विषाणूवरची लस विकसित करण्याच्या आणि उपचाराच्या दिशेवर हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे या विषाणूचा अनुवंशिक कोड चीनच्या संशोधकांनी पहिल्यांदा जाहिररित्या उपलब्ध केल्यानंतर अमेरिकेतल्या ऑस्टिञ इथलं िसास विद्यापीठ आणि एनआयएच अर्थात राष्ट्रीय आरोग्य संस्था यांच्या पथकानं पहिल्यांदाच त्याचा अभ्यास केला आणि स्पाईक प्रोधीन म्हणून ओळखला जाणारा महत्त्वाचा भाग विकसित करण्यासाठी त्याचा वापर केला इराणमध्ये करोना विषाणूबाधेची पुष्टी झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला

चीनमध्ये साऊथ वेस्तविद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी चीनच्या राजदुतांकडे अलीकडेच उपस्थित केला होता या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गमध्ये हजर व्हावं नाहीतर त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल असं चीनमधल्या विद्यापीठांनी सांगितलं होतं